कोविन एप वर किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन नागरीकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ड्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातल्या महाराजांच्या प्तळ्यास प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

यामध्ये प्रार्थना ठोंबरे राहुल आवारे हिना सिद्ध मध्रिमा पाटकर किसन तडवी मोनिका आथरे आदी खेळाडूंचा समावेश आहे

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली

ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे

देशभरात अन्य राज्यांच्या तूलनेत महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी सर्वाधिक रक्कम दिली असून काही कारखाने अजूनही चालू आहेत त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना ठरलेल्या करारानुसार उसाची रक्कम दिली जात असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं